याबाबतचा शासन निर्णय आज राज्यसरकारनं जारी केला

ई बी सी म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठीचं आरक्षण न ठेवता पार पाडण्याचे निर्देश सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आले आहेत

ई बी सी प्रवर्गातून प्रवेशासाठी ज्या विदयार्थ्यांनी अर्ज केला आहे आणि त्यांना अद्याप प्रवेश मिळाला नाही अशा विदयार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसंच सर्व प्रशासकीय विभागांनी या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी असं या आदेशात म्हटलं आहे मराठा आरक्षणावरची हंगामी स्थगिती उठवावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत हा शासन निर्णय लागू राहणार आहे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करणं आवश्यक असल्याचं मंत्री अशोक चव्हाण यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं राज्यात मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत त्यामुळं एसईबीसी प्रवर्गातल्या विदयार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेता येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपानं टीका केली आहे आधीच्या फडनवीस सरकारनं दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यापासून आतापर्यंत मराठा समाजातला प्रक्षोभ लक्षात घेऊनही कोणताही निर्णय राज्यसरकार घेत नाही त्यामुळे मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचं मातेरं झालं आहे

मराठा समाजानं आमच्याकडे नेतृत्व दिलंच तर आम्ही आरक्षणाच्या म्द्यावरून सरकारला सळो की पळो करू असंही चंद्रकांत पाटील म्हणाले बार्टी अर्थात डॉ

यासाठी बार्टीनं अर्ज मागवले होते परंतु अर्ज करताना बार्टीनं विविध नियमावली तयार करून ती जाहिरातीत प्रसिद्ध केली होती यातल्या इतर योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना एकरकमी अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेता येणार नसल्याच्या अटीसह अन्य चार ते पाच अटी जाचक असल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी निवेदनादवारे केल्या होत्या मूंडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या अटी तातडीनं रद्द करण्याच्या सूचना बार्टीच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस आणि पालिका प्रशासनाची असेल

आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं प्रतिबंधित क्षेतं निश्चित करावीत ही यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी संकेतस्थळावर सूचित करावी आणि आरोग्य मंत्रालयाकडे दयावी असं यात म्हटलं आहे प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दिले असून याठिकाणी केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील यान्सार प्रतिबंधित क्षेत्रात तातडीची वैद्यकीय सेवा वगळता अन्य कामासाठी कोणालाही आत अथवा बाहेर जायला प्रवेश मिळणार नाही कोरोना विरोधातल्या लढाईत देशानं यशाचा नवा टप्पा गाठला असून सलग अठरा दिवस पन्नास हजारापेक्षा कमी नवे कोरोनाबाधित आढळून आले

मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे तसंच रुग्ण द्पटीचा कालावधीही कमी झाला आहे

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोरोनाविषयी जनजागृती मोहीम सूरु केली आहे

नाशिक जिल्ह्यातल्या प्रम्ख बाजार समित्यांमध्ये कांदयाच्या भावात घसरण स्रूच आहे मात्र लाल कांद्याचे भाव वाढत आहेत

अर्थात लाल कांदयाच्या भावात वाढ झाली आहे

दरम्यान नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह इतर बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे भाव घसरू लागले आहेत नाशिक बाजार समितीत कोथिंबीर मेथी आणि शेपू या भाज्यांना एक ते तीन रुपये प्रति ज्डी असा अत्यल्प भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं न्कसान झालं अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात ज्ड्या तशाच फेकून दिल्या

ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं आज पहाटे ग्रगाव इथल्या एका रुग्णालयात निधन झालं

गेल्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यावर प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं राज्यसभैतले ग्जरातचे खासदार अहमद पटेल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते अहमद पटेल यांच्या निधनाबददल राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातून द्रख व्यक्त होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी अहमद पटेल यांना आदरांजली अर्पण केली आहे पटेल यांच्या निधनानं कॉग्रेस पक्षानं चाणक्य गमावला आहे अशा शब्दात मृख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांचीही महत्वाची भूमिका होती असं त्यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही पटेल यांच्या निधनाबददल द्ःख व्यक्त केलं आहे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पृण्यतिथी निमित आज उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं गहराज्यमंत्री सतेज पाटील खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर इथं आज शहर काँग्रेस समीतीच्या वतीनं प्रश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समीतीचे माजी अध्यक्ष ग्रलाबराव घोरपडे यांनी सातरस्ता इथं यशवंतराव चव्हाण यांच्या प्तळ्याला प्ष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत

आकाशवाणी दुरदर्शन प्रधानमंत्री कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवर हा कार्यक्रम ऐकता येईल

कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा माणिकलाल गांधी स्मृती विदर्भ गौरव प्रस्कार यंदा ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांना मिळाला आहे

ज्येष्ठ पत्रकार मध्कर भावे यांच्या हस्ते हा प्रस्कार गायधनी यांनी देण्यात आला